शिवप्यारीबाई ब्रिजलाल धूत चॅरीटेबल ट्रस्टतर्फे अहमदनगर जिल्हा रुग्णालयात कार्यान्वित करण्यात आलेला पंचवीस खाटांचा अत्याध्निक अती दक्षता कक्ष आणि मिशन झिरो उपक्रमाचं उद्घाटन मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते ई प्रणालीद्वारे करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते विषाणुवर मात हे धोरण प्राधान्यानं राबवून लक्षणं असणाऱ्या व्यक्तींपर्यंत आरोग्य यंत्रणा पोहोचली पाहिजे त्यामुळे संसर्गाची साखळी तुटण्यास मदत होईल असंही मुख्यमंत्री ठाकरे यावेळी म्हणाले

जिल्ह्यातले तीन हजार सहाशे एकोणचाळीस रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत

जिल्ह्यातली रुग्णसंख्या आता दोन हजार सातशे नव्व्याण्णव झाली आहे

बीड लातूर आणि उस्मानाबाद तसंच मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांमधे येत्या ब्धवारपर्यंत अतीवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे

औरंगाबादसह नांदेड हिंगोली परभणी जालना सांगलीमधेही हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे